नागरी स्विधांमधील समस्या आणि तक्रारींसाठी नागप्र मानपतर्फे नागपूर लाईव्ह सिटी हे अॅप आज पासून सेवेत दाखल

दरम्यान म्ंबईत भाभा रुग्णालयातल्या वैदयकीय कर्मचाऱ्यांनी पीपीई किट्सच्या गणवत्तेबाबत नाराजी दर्शवत आज रुग्णालयाबाहेर निदर्शनं केली यापूर्वी मुंबईत दोन खासगी रुग्णालयांमधले काही वैद्यकीय कर्मचारी कोरोना विषाणूने बाधित झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर या दोन्ही रुग्णालयांना टाळं ठोकण्यात आलं आहे अन्नधान्य देशात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अन्न धान्याचा प्रेसा साठा उपलब्ध केला असल्याचं केंद्र सरकारनं म्हटल आहे या योजनेत प्रति व्यक्ति पांच किलोग्राम धान्य राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदयाच्या लाभार्थ्यांना प्ढील तीन महिन्यांपर्यंत देण्यात येणार आहे हे मंडळ लॉकडाऊनच्या काळातही देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत अन्नधान्याचा प्रवठा करण्यासाठी दिवस रात्र काम करत आहे

मख्यमंत्री कोरोना विषाणू रुग्णांवर उपचार करण्याच्या दृष्टीनं आरोग्य सेवेचं चार विभागात विभाज़न करण्याची घोषणा मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी केली आहे त्यानुसार सर्दी खोकल्याची लक्षणं असणाऱ्यांसाठी एक सौम्य लक्षणं असणाऱ्यांसाठी द्रसरे तीव्र लक्षणं असणाऱ्यांसाठी तिसरं आणि कोरोनाच्या लक्षणांसह इतर द्र्धर आजार असणाऱ्यांसाठी चौथं अशा चार वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णालयांची घोषणा त्यांनी केली शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे

केंद्र सरकारची योजना फक्त अन्नस्रक्षा लाभार्थ्यांसाठीच आहे मात्र राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ इतरांनाही होणार असल्याचं त्यांनी सांगितलं

कोरोना विषाण् विरुदधच्या यूदधात सहभागी होऊन सेवा दयायची तयारी असलेल्या आरोग्य विभागात काम केलेल्या निवृत्ती सैनिक परिचारिका वार्डबॉय आणि यासंदर्भात प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांनी सरकारशी संपर्क साधावा असं आवाहन म्ख्यमंत्र्यांनी केलं

छगन भूजबळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्रु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील क्ठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी प्रवठा विभागाकड्रन विविध उपाययोजना केल्या जात आहेत राज्यातील स्वस्त धान्य द्कानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून

भंडारा जिल्हयातील पवनी तालूक्यातील आज़ाद शेतकरी संघटनाने तर्फे प्रधानमंत्री राहत कोशासाठी भंडारा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचें धनादेश देण्यात आला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात गाव पातळीवर तपासणी केल्यास कोरोना विषाणूच्या संसर्गाची व्याप्ती लक्षात येऊन उपचाराची दिशा ठरविण्यास मदत होईल असे मत म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेशी द्रध्वनीवरून चर्चा करतांना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले

गडचिरोली जिल्ह्यात अद्याप एकही पोजेटिव्ह रुग्ण आढळला नसून प्रशासन खबरदारीच्या उपाययोजना करीत असल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवले आहे

कारण आता मानपतर्फे नागपूर लाईव्ह सिटी हे अॅप तयार करण्यात आले आहे या अॅपच्या माध्यमातून कोणतिही तक्रार घरबसल्या दाखल करता येणार आहे आज पासून हे अॅप नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहे याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही मनपा आय्क्त त्काराम म्ंढे यांनी केले आहे